भारतीय निवडणूक आयोगाच्या स्थापना दिनानिमित्त हा दिवस साजरा केला जातो देशातील मतदारांना सशक्त सतर्क सुरक्षित आणि जागरूक करणं ही यंदाच्या मतदार दिनाची संकल्पना आहे मतदारांना जागरूक करून निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करणे नवीन मतदारांना नोंदणीसाठी प्रोत्साहित करणे हा यामागचा उद्देश आहे या निमित्त नवी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रपतींच्या हस्ते डिजिटल मतदार ओळखपत्र अभियानाचा प्रारंभ करण्यात आला तसंच निवडणूक प्रक्रियेदरम्यान केलेल्या उत्कृष्टकामगिरीसाठी राष्ट्रीय पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं मतदारांच्या सुविधेसाठी निवडणूक आयोगानं सुरू केलेल्या हॅलो वोटर्स या वेब रेडिओचा प्रारंभ राष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमाला केंद्रिय मंत्री रवीशंकर प्रसाद मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा तसंच अन्य अधिकारी उपस्थित होते यावेळी बोलताना रवीशंकर प्रसाद यांनी निवडणूक आयोगाच्या कामाची प्रशंसा केली एवढ्या मोठ्या देशात निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडणं हे आयोगाचं मोठं यश आहे असं रवीशंकर प्रसाद म्हणाले देशातल्या मतदारांचा लोकशाही व्यवस्थेवर गाढ विश्वास आहे त्यांना आपल्या मताच्या शक्तीची जाणीव आहे असं मत प्रसाद यांनी व्यक्त केलं पंतप्रधान मतदार दिन निवडणूक आयोगानं लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी आणि देशात निवडणूका सुरळीत पार पडण्यासाठी दिलेल्या योगदानाचं कौतुक करण्याचा दिवस म्हणजे राष्ट्रीय मतदार दिन असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे मतदार नोंदणीचं महत्त्व लोकांना पटवून देण्यासाठी जनजागृती करण्याच्या दृष्टीनंही हा दिवस महत्त्वाचा आहे असं पंतप्रधानांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे

तुमच्या वागण्यात विनम्रता असेल तर तुमच्या कामात आणखीही लोक सहभागी होतील असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुलांना दिला पंतप्रधानांनी आज राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्यांशी दूर दृष्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते कोरोना साथीच्या काळातही मुलांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीचं विशेष कौतुक आहे असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या बालकांची प्रशंसा केली देशातल्या उगवत्या पिढीनं कोरोना संकटाचा सामना अधिक सकारात्मक दृष्टीकोनातून केला आहे असं मोदी म्हणाले हा पुरस्कार तुमच्या आयुष्यातला एक टप्पा आहे तुम्हाला अजून बराच पल्ला गाठायचा आहे तुम्ही सगळेजण एक भारत श्रेष्ठ भारत या संकल्पनेची सुंदर अभिव्यक्ती आहात देशासाठी निरंतर काम करत रहा असं मोदी यांनी मुलांना सांगितलं

या व्यतिरिक्त समाज सेवा आणि बाल शौर्य पुरस्कारही दिले जाणार आहेत महाराष्ट्रातल्या पाच जणांचा पुरस्कार विजेत्या बालकांमध्ये समावेश आहे पुण्याच्या सोनित सिसोलेकर याला शैक्षणिक कामगिरीसाठी मुंबईच्या काम्या कार्तिकेयन हिला गिर्यारोहण क्षेत्रासाठी नांदेडच्या कामेश्वर वाघमारे याला शौर्य पुरस्कार तर नागपूरचा श्रीनभ अगरवाल आणि जळगांवचा अर्चित पाटील यांना नवोन्मेषासाठी पुरस्कार जाहीर झाला आहे

सांगली हळद महाराष्ट्रातील सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात यावर्षीच्या हंगामातील नवीन हळदीचे सौदे आज सुरू झाले

सांगली ही देशातील हळदीची अग्रेसर व्यापारपेठ आहे

यावेळी अन्य राज्यातील हळद व्यापारी शेतकरी स्थानिक व्यापारी आणि हमाल उपस्थित होते शेतकरी ट्रॅक्टर यात्रा कृषी कायद्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनांना काही अटींवर प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर यात्रा काढण्याची परवानगी देण्यात आली आहे ही यात्रा शांततेत काढण्याच्या हमीवर दिल्ली पोलीसांनी ही परवानगी दिली आहे प्रजासत्ताक दिनाचं संचलन झाल्यानंतर टिकरी सिंघू आणि गाझीपुर या तीन सीमांवरून ही यात्रा काढण्याची परवानगी देण्यात आली असून या ठिकाणचे बॅरीकेडस काढून टाकण्यात आल्याचं दिल्लीचे विशेष पोलीस आयुक्त दीपेंद्र पाठक यांनी सांगितलं

उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्याही सातत्याने कमी होत आहे

या कारवाईत स्फोटकं तयार करण्यासाठी लागणारी सामग्रीही जप्त करण्यात आली आहे

यात खाजगी तसंच सरकारी उपग्रहांचा समावेश आहे

प्रजासत्ताक दिनी राजपथावर होणाऱ्या संचलन सोहळ्यात सहभागी होणाऱ्या राष्ट्रीय छात्र सेना आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांशी तसंच विविध कलाकारांशी नवी दिल्लीतल्या आपल्या निवासस्थानी काल त्यांनी संवाद साधला

पण कोरोनाविरुद्धचा लढा कोरोना हद्दपार होईपर्यंत आपण सर्वांनी यापुढेही यशस्वीपणे चालू ठेवायचा आहे म्हणून स्वच्छता पाळा मास्क परिधान करा सुरक्षित अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणीनमस्कार